राज्यात नव्या सरकारचा आज शपथविधी कोविंद सामाजिक आणि आर्थिक विकासाबरोबरच उच्च शिक्षणात सुधारणा आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या पंधराव्या उच्च शिक्षण परिषदेत बोलत होते

बैठक पंधराव्या वित्त आयोगाचा कार्यकाल वाढवण्याला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं मंजूरी दिली आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अन्नधान्य आणि साखर भरण्यासाठी तागाच्या पारंपरिक पोत्यांचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय या वर्षासाठीही कायम ठेवण्यास समितीनं मंजूरी दिली आहे यामुळे तागाच्या उद्योगाला त्याचा फायदा होणार आहे भारतीय खाद्य मंडळाचं भांडवल सध्याच्या साडेतीन हजार कोटी रुपयांवरून दहा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यालाही अर्थविषयक समितीनं आज मंजुरी दिली राज्यसभा अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावलं उचलत असून आर्थिक विकास दर कमी झाला असला तरी देशात आर्थिक मंदीची परिस्थिती नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट केलं देशाच्या आर्थिक परिस्थितीवर राज्यसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या परदेशी गुंतवणूक लक्षणीयरित्या वाढली असून जी एस टीच्या नियमांत सुधारणा बँकांच्या गंगाजळीतली वाढ आणि अन्य धोरणात्मक निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत तेजी येईल असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला तत्पूर्वी कॉप्रेस नेते आनंद शर्मा यांनी देशावरच्या आर्थिक संकटाला सरकारची धोरणं जबाबदार असल्याची टीका केली संसद ई सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं या विधेयकानुसार ई सिगारेट्सचं उत्पादन खरेदी विक्री वाहतूक साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध घालण्यात आले आहेत या गुन्ह्यासाठी एक वर्षाची कैद आणि एक लाख रुपयेपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद या विधेयकात आहे

देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी वैज्ञानिकांनी केली आहे अशा शब्दांत पंतप्रधानांनी कौतूक केलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचं अधिक बारकाईनं निरीक्षण करण्याची या उपग्रहाची क्षमता आहे

उद्गव राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज होणार आहे तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य देखील मंत्रीपदाची शपथ घेतील

विधानसभा राज्य विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन काल आयोजित करण्यात आलं होतं

संपूर्ण दलमच्या सदस्यांनी शरण येण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे

आकाशवाणी आकाशवाणी संगीत स्पर्धेत राज्यातल्या युवा कलाकारांनी घवघवीत यश मिळवलं आहे यामध्ये पुणे केंद्रानं अंतिम फेरीत पाठवलेल्या चार कलाकारांचा समावेश आहे या स्पर्धेत राज्यातल्या देवश्री भार्गवे चैतन्य परब अभिग्यान दास अभिनय रवंदे सत्यम खैरे मयूरी अत्रे अनिशा त्रिवेदी कौशिकी कलेधोणकर हृषीकेश करमरकर श्रद्धा जोशी आणि गायत्री कृष्णचंद्रन या कलाकारांना विविध विभागात प्रस्कार मिळाले राष्ट्रीय पातळीवरच्या या स्पर्धेतला पृण्याच्या कलाकारांचा गौरव हा पूणे केंद्राचाही सन्मान असल्याची भावना केंद्र निदेशक गोपाळ अवटी यांनी व्यक्त केली आहे व्ही सी घवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इला फाऊंडेशननं येत्या उद्यापासून पुण्यात सहावी जागतिक घुबड परिषद आयोजित केली आहे या परिषदेच्या निमित्तानं भारतीय घुबडांच्या छायाचित्रांचं एक प्रदर्शनही होणार आहे ऐकू या त्याविषयीचा अधिक वृत्तांत घुबड हा पक्षी अनेक भयपटातूनच आपल्यासमोर येतो आणि कदाचित त्यामुळंच त्याच्याबद्दल आपल्या मनातही एक प्रकारची भीतीची भावना तयार झाली आहे अन्य काही पक्ष्याबद्दल आपल्याला प्रेम वाटते पण घूबड म्हटलं की काहीतरी अशूभ घडणार असंच वाट्र लागतं

त्यामुळं तरी काळी जादू आणि अन्य संशयास्पद कारणांसाठी होणारा घुबडांचा वापर कमी होण्यास मदत होईल अशी आशा करायला हरकत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून विनायक सोमणी

काप्सखरेदी राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे यंदाच्या हंगामासाठी खरेदीचा शुभारंभ काल अमरावती जिल्ह्यातील वलगाव इथं जिल्हाधिकारी नवाल यांच्या हस्ते झाला

मेजर जनरल व्ही

एच पिंगळे यांनी काल ही माहिती दिली

मध शेटये निधन ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते लेखक आणि मुंबई महानगर पालिकेचे माजी नगरसेवक मधू शेट्ये यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते चले जाव चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसंच गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता पत्रकारितेत त्यांचं पाच दशकाचं योगदान होतं मुंबई प्रेस क्लबचे ते संस्थापक होते

नुकतंच त्यांना स्नेहांजली पुरस्कारानं आणि विसाव्या शतकातील गाजलेले दहा संपादक या पुस्तकासाठी कोशकार स

गर्गे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं इंदरकर निधन भारतविद्याशास्त्र अर्थात इंडॉलॉजीचे ज्येष्ठ अभ्यासक उदयन इंदुरकर यांचं काल पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं

मुळचे तंत्रविज्ञानाचे अभ्यासक असलेल्या इंदरकर यांनी नंतर अनेक वर्ष भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी काम केलं भारतीय सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशविदेशातील स्थळांच्या सहली आयोजित करून त्यांनी या प्रसारकार्याला हातभार लावला कंबोडियातील अंकोरवट हिंदू मंदिर हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता क्रीडा स्पर्धा हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथे आदिवासी विभागाच्या वतीनं आयोजित शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धांना कालपासून सुरुवात झाली या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत व्हॉलीबॉल महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना आणि औरंगाबाद जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्यातर्फे गंगापूर इथं राज्य युवा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा कालपासून सुरु झाल्या

क्रिकेट वेस्ट इंडीजविरुद्ध मर्यादित वीस षटकांच्या मालिकेसाठीचा भारतीय संघ बीसीसीआयनं काल जाहीर केला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात शिखर धवनऐवजी संजू सॅमसन याचा समावेश करण्यात आला आहे

तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना सहा डिसेंबरला हैदराबाद इथं आठ डिसेंबरला दुसरा सामना तिरुअनंतपुरम इथं तर तिसरा सामना अकरा डिसेंबरला मुंबईत होणार आहे हवामान पुढील चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे